निवडणूक आयोगाशी झालेल्या चर्चेनंतर या माध्यमांनी स्वतःहून काही संकेत निश्वित केले असून त्याची नीती संहिताचं त्यांनी काल जाहीर केली माध्यम प्रमाणापत्र आणि देखरेख समितीकडून प्रमाणित जाहिरातीचं राजकीय पक्षांकडून याव्यात यासाठी एक यंत्रणा तयार करण्याची तयारीही ही माध्यमांनी दाखवली आहे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी याबाबत या माध्यमांची प्रशंसा केली आहे

त्यांनी काल ऑडिओ ब्रीजच्या माध्यमातून देशभरातल्या सुरक्षा रक्षकांशी संवाद साधला हवाई हल्ला बालाकोटमधे झाला मात्र त्याच्या वेदना भारतातल्या काहीजणांना होतात हे आश्वर्यच आहे अशी उपरोधिक टीका मोदी यांनी केली आपल्या जवानांनी जीवाची बाजी लावून पराक्रम केला असेल तर प्रत्येक देशवासियाला त्याचा अभिमान वाटला पाहिजे मात्र काही लोकांनी त्यांच्या स्वार्थासाठी याबाबत चुकीची माहिती पसरवण्याची मोहीमच सुरु केली आहे असं ते म्हणाले गरीब आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं सुरु केलेल्या विविध योजनांची माहितीही मोदी यांनी यावेळी दिली संसदेत नागरिकत्व विधेयकाला आपला पक्ष विरोध करेल असं आक्षासन काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी ईशान्येकडच्या जनतेला दिलं

काँप्रेस सत्तेत आल्यानंतर गरीबांसाठी किमान रोजगार हमी कार्यक्रम राबवेल असंही राहुल गांधी यांनी सांगितलं नोटाबंदी शेतकऱ्यांची कर्ज माफी आणि बेरोजगारी या प्रश्नांवर राहुल यांनी यावेळी सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारवर जोरदार टीका केली

बिहारमधे काँग्रेस आणि मित्रपक्षांनी लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटप निश्वित केलं आहे काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्यात झालेल्या चर्चेनंतर या जागावाटपाला अंतिम स्वरुप मिळालं उद्या मित्रपक्षांच्या नेत्यांच्या उपस्थितीत पाटणा क्वे हे जागावाटप जाहीर केलं जाईल असं तेजस्वी यादव यांनी सांगितलं

उर्वरित जागा उपेंद्र कुशवाहक यांचा राष्ट्रीय लोकसमता पार्टी जितनराम मांजी यांचा धर्मनिरपेक्ष हिन्दुस्थानी आवाम मोर्चा मुकेश सहानी यांचा विकासशील जिसान पार्टी आणि शरद यादव यांचा लोकतांत्रिक जनता दल या पक्षांना दिल्या जातील

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भाजपाध्यक्ष अमित शहा सुषमा स्वराज यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री या बैठकीला उपस्थित होते

मात्र उमेदवारांची नावं निश्वित झाली असून लवकरच ती जाहीर केली जातील असं पक्षसूत्रांनी सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजीसिंह मोहिते पाटील यांनी काल भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे उपस्थित होते आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्धभूमीवर रणजीतसिंह मोहिते पाटील यांचा भाजपा प्रवेश म्हणजे राष्ट्रवादी काँप्रेसचा मोठा धक्का असल्याचं म्हटलं जात आहे काही दिवसांपूर्वीच विधानसभेतले विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश करुन काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला धक्का दिला होता

खून आणि गुन्हेगारीचा कट रचल्याप्रकरणी याकुब पटलिया या आरोपीला न्यायमूर्ती एस एच वोरा यांनी ही शिक्षा सुनावली गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात याकुबला अटक करण्यात आली होती

यानंतर गुजरातमध्ये मोठी दंगल घडली होती समझोता एक्सप्रस्तिप्रकरणातल्या आरोपींच्या निर्दोष मुकतस्ति पाकिस्ताननविक्त क्विली शंका भारताच्या उच्चायुकांनी फा विळली आहा समझोता एक्सप्रद्धीबॉम्बस्फोध्रप्रकरणातल्या चौघांचीही भारतीय न्यायालयानविदोष सुक्का कल्पाचा निषधीपाकिस्तानातलश्रिरतीय उच्चायुक्त अजय बिसारिया यांच्याकड प्राकिस्ताननत्रींदवला यावळी उच्चायुकांनी हा खाऊा भारतीय न्यायालयात कायदर्शीर प्रक्रिया पार पाडून आणि पूर्णपणप्रारदर्शक पद्धतीनच्चालल्याचं ठामपणसांगितलं होळी हा रंगोत्सव आज दक्षिरात उत्साहान स्विजरा होत आह गाई मिर चांगल्याचा विजय आणि वसंत रुतूचं आगमन या दोन्हीला अधोरखित करणारा हा सण

यावेळी संगीत क्षेत्रातल्या नामवंतांचे कार्यक्रम होतील तसंच स्पर्धक आणि प्रशिक्षक एका विशेष परेड मध्ये सहभागी होतील नगळमध्याविराजगर इथं सुरू असलल्या पाचव्या सॅफ अर्थात दक्षिण आशियाई फू डॉल महासंघाच्या महिलांच्या फू डॉल अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फ्रींत भारताची गाठ नप्रिळशी पडली उपांत्य फ्रींच्या दोन लढती काल पार पडल्या

नीरव मोदीचं भारताकडे प्रत्यार्पण लवकरात लवकर व्हावं यासाठी ब्रिटनच्या अधिकाऱ्यांशी सातत्यानं पाठपुरावा सुरु आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रविश कुमार यांनी सांगितलं आहे